मात्र बऱ्याच ठिकाणी प्रस्थापितांना सत्ता गमवावी लागली आहे तर काही नेते आपापले गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत

काटोलविधानसभामतदारसंघातकाटोलआणिनरखेडयादोनतालुक्यांमधल्याग्राम पंचायतीच्यानिवडणुकीतगृहमंत्रीअनिलदेशमुखयांच्यागटानंएकहातीविजयमिळवल्यानं काटोलमतदारसंघातराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचेनिर्विवादवर्चस्वप्रस्थापितझालंआहे

माजीपालकमंत्रीगिरीशमहाजनयांच्यामतदारसंघातअनेकठिकाणीराष्ट्रवादीनंजोरदारट क्करदिली काहीठिकाणीमुसंडीहीमारलीआहे

तरदुसरीकडेमाजीअर्थमंत्रीआमदारसुधीरमुनगंटीवारयांनीजि ल्ह्यातझालेल्याग्रामपंचायतनिवडणुकीतभाजपानंएकहातीविजयमिळवलाअसल्याचादा वाकेलाआहे लातूरजिल्ह्यातग्रामपंचायतनिवडणुकांमधेमतदारांनीतरुणांना शिक्षितउमेदवारांनाप्राधान्यदिल्याचंदिसूनयेतआहे उदगीरतालुक्यातराष्ट्रवादीकाँप्रेसनंजिल्हापरिषदअध्यक्षअध्यक्षराहुलकेंद्रेयांच्यावर्षानुव र्षताब्यातअसलेल्याग्रामपंचायतीवरझेंडाफडकावलाआहे

नाशिकजिल्ह्यातबहुतांशग्रामपंचायतनिवडणुकीतमहाविकासआघाडीनंबाजीमार लीआहे

मतमोजणीच्यावेळीलहवीतग्रामपंचायतीच्यानिकालावरूनदोनगटातहा णामारीझालीयावेळीपोलिसांनाहस्तक्षेपकरावालागला याव्यतिरिक्तकुठहीअनुचितप्रकारझाल्याचंवृत्तनाही शिवसेनेचंकायमवर्चस्वराहिलेल्यासिंधुदुर्गजिल्ह्यातयाग्रामपंचायतनिवडणूकनिका लातभाजपानेतेनारायणराणेयांचंवर्चस्वपाहायलामिळालंआहे

मात्रमहाविकासआघाडीमधल्याकाँग्रेसआणिराष्ट्रवादीकाँग्रेसचाधुव्वाउडाला त्यांनाएकहीग्रामपंचायतमिळवताआलीनाही देवगडतालुक्यातलीमोंडग्रामपंचायतशिवसेनाआणिराष्ट्रवादीकडेगेल्यानंमहाविकासआ घाडीलाएकमेवग्रामपंचायतमिळवताआली

घनसावंगीतालुक्यातराष्ट्रवादीकाँग्रेस तरअंबडतालुक्यातराष्ट्रवादीकाँग्रेसआणिभाजपाचंवर्चस्वराहिलंआहे

सांगलीजिल्ह्यातमतदानाआधीचबिनविरोधझालेल्याग्रामपंचायतीसहएकत्रितनि कालपाहतासर्वाधिकग्रामपंचायतीजिंकूनकाँग्रेसपहिल्याक्रमांकावरआहे

स्थानिकआघाड्यामिश्रअसल्यानंप्रत्येकपक्षत्यावरदावाकरतआहे

रस्तेअभियांत्रिकीमधेसुधारणाआणिसुरक्षेच्यामानकांचीप्रभावीअंमलबजावणीयामा ध्यमातूनदेशातलंरस्तेअपघातांचंप्रमाणकमीकरण्यासाठीकेंद्रसरकारवचनबद्धअसल्याचं केंद्रीयरस्तेवाहतूकआणिमहामार्गमंत्रीनितीनगडकरीयांनीम्हटलंआहे

रस्तेसुरक्षाहाजीवनशैलीचाभागव्हायलाहवा देशाच्याअपघातयादीतमहाराष्ट्राचंनावयेणारनाहीयाचीकाळजीप्रत्येकानंघ्यायलाहवीअ संतेम्हणाले

आजपासूनसुरुझालेल्यारस्तासुरक्षाअभियानांतर्गतआजहिंगोलीशहरातसायकलरॅ लीकाढलीगेली जिल्हाधिकारीरुचेशजयवंशीयांनीयारॅलीलाहिरवाझेंडादाखवला

राज्यातल्याग्रामपंचायतींनाकोविडविषयकनिर्बंधांचंपालनकरूनग्रामसभाघेण्यासा ठीराज्यसरकारनंपरवानगीदिलीआहे ग्रामविकासमंत्रीहसनमुश्रीफयांनीआजहीमाहितीदिली

ग्रामपंचायतकायद्यानुसारग्रामपंचायतींनाएकाआर्थिकवर्षातचारग्रामसभाघेणंआवश्यकआ हे

जागतिक शेअर बाजारामधे झालेल्या पडझडीचे पडसाद आज मुंबई शेअर बाजारात उमटले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या ब्रिस्बेन क्विं स्रु असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवस अखेर भारताच्या दुसऱ्या डावात बिनबाद चार धावा झाल्या

तर भारतातर्फे मोहम्मद सिराजनं पाच गडी बाद केले राज्याच्यामहिलाआर्थिकविकासमहामंडळालामानाचेतीनपुरस्कारमिळाल्याबद्दल मुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीमहामंडळाचेअभिनंदनकेलेआहे फिक्कीयाउद्योगक्षेत्रातीलनामांकितसंस्थेतर्फेसॅनिटेशनचाबेस्टपुरस्कार

महामंडळाच्यायागौरवास्पदकामगिरीबद्दलमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीमहामंडळाच्याअध्य क्षाज्योतीठाकरेयांच्यासहसर्वपदाधिकारीआणिअधिकारी कर्मचारीसोबतचमहामंडळांतर्गतकार्यरतबचतगटांचंकौतुककेलंअसूनयापुरस्कारांबद्दलअ भिनंदनकेलआहे

कोरोनाविषाणूप्रादु्भावआणिटाळेबंदीमुळेउद्भवलेल्यापरिस्थितीतमुळेसोडतीतीलसदनि कापात्रलाभार्थ्यांनासदनिकेच्याविक्रीकिंमतीचाभरणादिलेल्यावेळेतकरताआलेलानव्हता त्यामुळे हीमुदतवाढदिलीआहे बीडजिल्ह्याच्याजिव्हाळ्याचाप्रश्नअसलेल्यापरळी बीड अहमदनगररेल्वेमार्गाच्याकामाचीगतीवाढवण्याचीगरजअसल्याचंआजमराठवाडाजनता विकासपरिषदेच्याजिल्हाकार्यकारणीच्याबैठकीतव्यक्तकरण्यातआलं विकासपरिषदेचेजिल्हाध्यक्षराजेंद्रआगवान केंद्रीयशहरसचिवप्रा

यासाठीमराठवाडाजनताविकासपरिषदेचेशिष्टमंडळहेजिल्हाधिकारीबीडयांचीभेटघेऊन यासंदर्भातआपलीमागणीसरकारलापाठवावीअसेअनेकठरावयावेळीमंजुरकरण्यातआले

केंद्रीयगृहनिर्माणआणिनगरविकासमंत्रीहरदीपसिंगपुरीयांनीआजऑनलाईनमाध्यमातूनहा पुरस्कारप्रदानकेला नवीमुंबईमहापालिकेचेआयुक्तअभिजीतबांगरयांनीहापुरस्कारस्विकारला